वाघोली लेक्सीकॉन कॅम्पस इथं राज्यपालांच्या यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त डॉ श्रावण हर्डीकर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा द लेक्सिकॉन लीडरशीप अॅवार्ड देऊन सन्मान करण्यात आला शाळा प्णे शहरातील खाजगी तसंच महापालिकेच्या सर्व शाळा आता चार जानेवारीपर्यंत तरी सुरू होणार नाहीत

मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी आवश्यक असलेलं हमीपत्र ख्पच कमी पालकांनी भरून दिलं त्यामुळे आता शाळा चार जानेवारीपासून सुरू करण्याबाबत त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असं महापौरांनी स्पष्ट केलं आहे

दरम्यान शाळा अद्याप सुरू देखील झाल्या नसल्या तरी देखील काही शाळा फी भरण्यासाठी तगादा लावत आहेत अशी तक्रार पालकांनी केली आहे टपाल वीमा टपाल खात्यातर्फे डाक जीवन विमा अंतर्गत एजंटांची नियुक्ती करण्यात येणार आहे

गगनयान भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गगनयानाच्या उड्डाणासाठी लागणारं बूस्टर पुण्यातील वालचंदनगर कंपनीत तयार होणार आहे बूस्टर उभारणीबरोबरच बूस्टरच्या गुणवत्ता चाचणीचा प्रकल्प कंपनीने उभारला असून विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक एस

या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ

मतदार नोंदणी करतांना च्रका होणार नाही तसंच यादीत दुबार नावं येणार नाहीत अशी काळजी घेण्याचे निर्देश दिले गदिमा गदिमा स्मारक जनआंदोलनाचा पाठिंबा आम्ही माडगूळकर कुटुंबीयांनीच काढून घेतला आहे गदिमांच्या साहित्याचा जागर करायला आमचा विरोध नाही मात्र जागराच्या आडून छुपं आंदोलन करण्यास आमचा विरोध आहे असे माडगूळकर कुटुंबियांतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे याबाबतची माडगूळकर कुटुंबियांची भूमिका नुकतीच सुमित्र माडगूळकर यांनी एका जाहीर निवेदनातून प्रसिद्ध केली आहे नाट्यगह गदिमा पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात ग

माडगूळकर नाट्यगृहाच्या रूपानं आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे टाळेबंदीमुळे बंद पडलेलं या नाट्यगृहाचं काम पुन्हा सुरू करण्यात आलं आहे प्राधिकरणात पाच हजार चौरस मीटर भूखंडावर हे नाट्यगृह साकारत आहे

नाट्यगुह सुरू अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काल पुण्यात रंगमंचाचा पडदा उघडला उद्या पिंपरी चिंचवड मध्ये तिसरी घंटा वाजणार आहे त्यासाठी प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृह सज्ज झालं आहे कोविड प्रतिबंधामुळे क्षमतेच्या पन्नास टक्केच प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे नाट्यगृहाचे निर्जंत्रकीकरण आणि स्वच्छता करण्यात आली असून दोन प्रयोगांच्या मध्ये स्वच्छतेसाठी मोठा कालावधी ठेवण्यात आला आहे

उद्याही पुण्याचं हवामान असंच राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे